राज्यात चाचण्यांच्या तूलनेत बाधितांचं आणि बाधितांमध्ये मृत्यूचं प्रमाण जास्त असलं तरी दहा लाख लोकसंख्येमागे ते कमीच असल्याचा आरोग्य विभागाचा दावा सीतारामन कोविडचा अधिभार जनतेवर पडतो आहे ही केवळ अफवा असल्याचं मत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केलं आहे

या महामारीला हाताळणं हे एक मोठं आव्हान होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट आदेश दिले होते की जनतेवर कोविडचा कोणताही अधिभार नको

अमित शहा आरोग्य क्षेत्रात केंद्रसरकारनं भरीव कार्य केलं असून कोरोना काळात सर्वात कमी मृत्यू दर भारतात आहे असं प्रतिपादन केंद्रिय गृहमंत्री अमित शाहा यांनी काल केलं सिंधुदुर्ग जिल्ह्यात पडवे इथं खासदार नारायण राणे यांनी उभारलेल्या एस एस पी एम वैद्यकीय महाविद्यालयाचं उदघाटन शाह यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशानं एकजूट होत कोरोनाचा सामना केला हे फार मोठं यश असल्याचंही शाह यांनी सांगितलं यावेळच्या अंदाजपत्रकात आरोग्याला प्राधान्य देण्यात आलेला आहे

या अभियानाची तयारी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पुण्यातील प्रादेशिक लोकसंपर्क कार्यालयामार्फत करण्यात आली आहे

लस तसंच लसीकरणाविषयी पसरलेले गैरसमज आणि अफवांबाबत जनजागृती करणं तसंच आत्मनिर्भर भारताच्या उभारणीसाठी सरकार करत असलेल्या प्रयत्नांची माहिती देणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे

याच प्रयत्नांचा भाग म्हणून या मोहिमेअंतर्गत सरकारी यंत्रणा लोकांच्या दारोदारी जाऊन प्रचार आणि जनजागृती करेल असं जावडेकर म्हणाले

राज्यात आढळणारया बाधितांची दैनंदिन संख्या इतर राज्यांच्या तूलनेत बरीच जास्त असून चाचण्यांच्या तूलनेत बाधित आढळण्याचं प्रमाण ही अधिक आहे

महाराष्ट्रानं कोविडचा मुकाबला करण्यासाठी अतिशय गांभीर्यानं आणि पारदर्शकपणे पावलं उचलली आणि त्यामुळेच दर दहा लाख लोकसंख्येचा विचार केला तर कोविडचा जास्त प्रादुर्भाव असलेल्या राज्यांच्या तुलनेत कोरोना वाढीचा वेग किंवा मृत्यूदर महाराष्ट्रात कमी असल्याचं आरोग्य विभागामार्फत काल सांगण्यात आलं

महाराष्ट्रानं वेळोवेळी आयसीएमआर आणि जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या निर्देशांचं तंतोतंत पालन केलं असून कुठेही अगदी सुरुवातीपासून रुग्णसंख्या आणि मृत्यू लपविले नाहीत महाराष्ट्राच्या या प्रामाणिकतेचंआणि प्रयत्नांचे कौतुक आंतरराष्ट्रीय संस्थांनी देखील केले आहे असा निर्वाळा आरोग्य विभागाच्या प्रसिद्धीपत्रकात देण्यात आला आहे एकंदर मृत्यूंची संख्या महाराष्ट्रात जास्त असली तरी दर दहा लाख लोकसंख्येत मृत्यूचं प्रमाण इतर राज्याच्या तुलनेत कमी आहे

त्यामुळे महाराष्ट्र हे दर दहालाख लोकसंख्येमागे विचार केला तर सर्वाधिक मृत्यूदर सं असलेले राज्य म्हणता येणार नाही असा राज्याच्या आरोग्य विभागाचा दावा आहे

महाराष्ट्रात विशेषत मुंबई पुणे अशा मोठ्या शहरांत इतर देशातून येणाऱ्या प्रवाशांची संख्या पूर्वीपासूनच कितीतरी जास्त आहे शिवाय लोकसंख्येची घनता आणि शहरीकरण इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहे असं असूनही दर दहालाख लोकसंख्येत दररोज आढळणारे कोविड रुग्ण बरे होऊन जाणारे रुग्ण आणि त्या तुलनेत कमी होत असलेले मृत्यू याची सांगड घातली तर महाराष्ट्रानं उचललेल्या पावलांमुळे कोविड परिस्थितीवर नियंत्रण मिळवता आलं असं आरोग्य विभागाचं म्हणणं आहे याचं श्रेय या विभागानं माझं कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेच्या यशाला दिलं आहे

माघी यात्रा टाळल्यास पुढील काळातील सर्व यात्रा सुखरूप होतील त्यामुळे पंढरपुरात आषाढी कार्तिकीप्रमाणे माघी यात्राही मर्यादित स्वरूपाची करून माघी एकादशी दिवशी एक दिवस संचारबंदी लागू करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती सोलापूरच्या पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी शुक्रवारी रखुमाई सभागृहातील पत्रकार परिषदेत दिली पंढरपुरात माघी यात्राही मोठ्या प्रमाणात भरते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील तीनही यात्रा रद्द केल्यामुळे माघी यात्रेत अधिक प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे

कोरोनाविरुद्धचा लढा यापुढेही यशस्वीपणे आपल्याला सुरु ठेवायचा आहे म्हणूनच स्वच्छता पाळा मास्क परिधान करा सुरक्षित अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार